यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला आहे

यामुळे महसुलात पन्नास टक्के कपात होण्याची शक्यता आहे मिळकत कराच्या रूपाने महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळालं मात्र इतर विभागांचे उत्पन्न घटले आहे या पार्श्वभूमीवर जीएसटी अनुदानामुळे काही विकास कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने यंदा दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे

राजस्थान दिल्ली सिक्कीम चंडीगड येथील राज्य सरकारांनी यंदा दिवाळीत फटाक्यांवर यापूर्वीच बंदी घातली आहे अन्य राज्यांतूनही फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत होती त्यासंदर्भातल्या याचिकांवर लवादानं आज आपला निर्णय दिला नागरिकांच आरोग्य महत्त्वाचं आहे

संगेवार यांनी दिली पुणे शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात कोरोना प्रसाराची नेमकी सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र सेरो सर्वेक्षण करण्याची तयारी प्ण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संस्था अर्थात एन

नं दाखवली असून त्यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे पुण्यात यापूर्वी झालेलं सेरो सर्वेक्षण मर्यादित भागापुरतं होतं ग्रामीण भागाचा त्यात समावेश नव्हता एकीकडे कोरोना प्रादुर्भाव आर्थिक मंदी बेरोजगारी अशा विविध विषयांवर चर्चा घडत असताना प्ण्यातील रस्त्यांवर मात्र उलट चित्र अन्भवायला मिळत आहे दिवाळी खरेदीसाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे केरळ आणि कर्नाटक राज्यांत सणांनंतर उद्धवलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे परंतु बाजारपेठांमधील गर्दी पाहता पुणेकरांना करोनाच्या प्रादुर्भावाचा विसर पडला की काय असा सवाल उपस्थित होत आहे दिवाळी आली तरी थकलेला पगार नाही त्यामुळे प्ण्यासह राज्यभर आज एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आक्रोश आंदोलन केले कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या धोरणाचाही निषेध व्यक्त केला अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एक महिन्याचा पगार आज कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करत असल्याचं सांगितलं परंतु एका महिन्याच्या पगारात दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्नही कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे

पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी भाजपने आज सांगलीचे संग्राम देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली या मतदार संघासाठी इच्छुक असलेल्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी दोनच दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना पक्षश्रेष्ठी आपल्याला दिलेला शब्द पाळतील असं सूचक वक्तव्य केलं होतं आता देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची भूमिका काय राहील याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यापूर्वीच प्ण्यातील रुपाली पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाची उमेदवारी जाहीर होते याची प्रतीक्षा आहे

मार्केट यार्डात अफगाणिस्तानच्या कांद्याची आवक झाली असली तरी चवदार आणि तिखट नसल्यानं या कांद्याच्या खरेदीकडे हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींनी पाठ फिरविली आहे हैदराबादच्या व्यापाऱ्यांनी मात्र या कांद्याची खरेदी केली असून आणखी कांदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी राजशेखर पाटील यांनी दिली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत